बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव आणि शेतकरी संघटनेचे नेते डॉ मानवेंद्र काचोळे तसंच हैदराबाद मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्यसैनिक अॅडव्होकेट प्रभाकरराव देशमुख यांचं निधन ्र्य्य हिंगोली जिल्ह्यात कृष्णापूर इथं बर्ड फ्लच्या साथीमुळेच कोंबड्या मृत पावल्याचं निष्पन्न आणि ्र्य्य मराठवाडा तसंच विदर्भाच्या काही भागांत आज पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून भारतीय किसान युनियन तसंच राष्ट्रीय किसान मजद्र संघटनेनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे हिंसाचाराचा मार्ग ज्यांनी स्वीकारला आहे त्यांच्यासोबत आम्ही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष ठाकूर भानुप्रताप सिंह यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय किसान मजद्र संघटनेचे राष्ट्रीय संयोजक व्ही एम सिंह यांनी हा निर्णय जाहीर करताना ज्यांचा विरोधाचा मार्गच वेगळा आहे अशा लोकांना समथंन देणार नसल्याचं स्पष्ट केलं

हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करतानाच शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरुच राहील असं किसान मोर्चानं म्हटलं आहे शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे एक फेब्रुवारीला संसदेवर काढण्यात येणारा पायी मोर्चा रद्द करण्यात आला आहे दरम्यान या हिंसक घटनांना जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही असं दिल्लीचे पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे

गेल्या चार महिन्यांपासून पाळल्या जात असलेल्या सूचनाच फेब्रवारी महिन्यातही लागू असतील आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकाऱ्यांना छोट्या प्रमाणावर सावधगिरी बाळगून प्रतिबंधित क्षेत्र निर्धारित करता येतील असं यात म्हटलं आहे

चित्रपटगृहं तसंच नाट्यग्रहांना पूर्ण प्रेक्षक क्षमतेनं खेळ दाखवण्याची तसंच जलतरण तलाव सुरू करण्याची परवानगी संबंधित मंत्रालयांच्या समन्वयानंतर मिळेल असंही या निर्देशांमध्ये नमूद आहे

दीपक पवार यांनी संपादित केलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचं प्रकाशन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी भाषिक प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला सर्वोच्च न्यायालयातला लढा हे सीमावादातलं शेवटचं शस्त्र असून आता न्यायालयात राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल असं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं

राज्यातल्या बहुतांशी जिल्ह्यात कोविड नियमांचं पालन करत पाचवी ते आठवीचे वर्ग भरल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे गेल्या काही दिवसांपासूनच शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली होती काल सकाळी मुलांचा ताप मोजून सॅनिटायझरने हात स्वच्छ करून आणि मास्क घालून शाळेत प्रवेश देण्यात आला सुरक्षित अंतर पाळून हे वर्ग सुरू झाले जवळपास दहा महिन्यांच्या खंडानंतर शाळा सुरू झाल्याने अनेक शाळांमध्ये सजावट करून रांगोळ्या काढून पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं परभणी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग कालपासून सुरू झाले लातूर जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळा सुरु झाल्या असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी दिली हिंगोली जिल्ह्यात मात्र एकाही शाळेमध्ये काल पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले नाहीत शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत तो अहवाल पालकांचं संमतीपत्र शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन शिक्षण आधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं काम सुरु असून लेखी परवानगी नंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी एकाही शाळेचा प्रस्ताव अद्याप आला नसल्याचं हिंगोलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव सामान्य रुग्णालयातले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ नीलेश टापरे यांनी कोविड लस घेतली आहे ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणतेही द्र्ष्परिणाम दिसून आले नसल्याचं डॉ टापरे यांनी सांगितलं ही लस मी स्वत टोचून घेतली आहे कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही

सर्वजण सूरक्षित आहेत तर मी नागरिकांना हेच आव्हान करेल की सर्वांनी हे जे सोशल मिडियावर व इतर कुठे अफवा होत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये ही लस सुरक्षित आहे

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते

सध्या ते शेतकरी संघटनेच्या राष्टीय कार्यकारिणीवर होते स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं

सध्या ते एमजीएम अभिमत विद्यापीठात जैव तंत्रज्ञान विभागात संशोधक संचालक म्हणून कार्यरत होते

कायद्यावर अच्रक अभ्यास करणारे आणि कायद्याचं मार्मिक अर्थविवरण करणारे कायदे पंडित म्हणून त्यांचा नावलौकिक होता

पश्संवर्धन विभागाच्या पथकानं काल या भागातल्या कोंबड्या नष्ट केल्या हिंगोली जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बर्ड फ्लू ची साथ वाढत असल्यानं पश्पालकांनी काळजी घेण्याचं आवाहन पश्संवर्धन विभागानं केलं आहे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या बाजाराचं उद्घाटन झालं शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगिकारल्यास त्यांना निश्चितच अधिकचा लाभ होईल असं चव्हाण म्हणाले

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात महाराष्ट्र शेतकरी शुगरकडील शेअर्सपोटी असलेली रक्कम परत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीचं निवेदन विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी काल जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांना सादर केलं शेतकऱ्यांच्या मागणीचा पाठप्रावा केला जात असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं

रिजनल आउटरिच ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा यांनी या कार्यशाळेचं उदघाटन केलं

आशिया ब्क ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली या संस्थेच्या निरीक्षक श्रीलता मल्हारी यांनी सुष्टीला याबाबतचं प्रमाणपत्र बहाल केलं

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि तसं संमतीपत्र केंद्र सरकारला पाठवण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे या मागणीचं पत्र पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर केलं

उमेद अंतर्गत परिवर्तन महिला बचत गट आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गावातील प्रास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता मोहीम राबवली

औंढा न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीपसिंह ठाकूर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमात विधीज्ञ

कदम पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी रस्ता वाहतुकीचे नियम तसंच कायदे याविषयी मार्गदर्शन केलं

ते नांदेड इथं शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात काल एका कार्यक्रमात बोलत होते कोरोना काळात वर्क फ्रॉम होम मुळे कामाची गुणवत्ता वाढली असल्याचं ते म्हणाले

हवामान मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत आज गुरुवारी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे